जनतेला निकालाची माहिती जलदगतीने मिळण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं विविध सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत

यासाठी अधिकारी आणि कर्मचारी वर्गाची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले आहे राज्यात मतदानासाठी प्रथमच व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात आला आहे

या अन्षंगानेही मतमोजणी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे

सर्वप्रथम टपाली मतदान आणि त्यानंतर मतदान यंत्रांतल्या मतमोजणीला प्रारंभ होईल दुपारनंतर निकाल हाती येण्यास सुरुवात होईल आकाशवाणीचा वृत्त विभाग सकाळी साडेदहा वाजेपासून निकाल प्रक्रियेचं प्रसारण करणार आहे निवाडा जनतेचा या नावाच्या या कार्यक्रमात राजकीय तज्ञ निकालांचं सर्व समावेशक आणि सखोल विश्लेषण करतील आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या वृत्त विभागाची अधिकृत यू ट्यूब वाहिनी फेसबूक पेज द्विटर आणि आरएनय औरंगाबाद डॉट ब्लॉग स्पॉट डॉट कॉम चा वरही या निकालांचं लाईव्ह प्रसारण केलं जाईल

काल रात्री नवी दिल्ली इथं झालेल्या आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत ते बोलत होते आघाडीचा उद्देश केवळ मतं मिळवून सत्तेत येणं एवढाच नसून नवभारताचं निर्माण करण्याचा असल्याचं ते म्हणाले राष्ट्रीय लोकशाही आघाडी आता मजबूत भारताचा भक्कम स्तंभ झाल्याचं पंतप्रधान म्हणाले या बैठकीत निकालाच्या परिणामांनुसार रणनिती तयार करण्याबाबतही चर्चा झाली भाजपाच्यावतीनं सर्व मित्रपक्षांसाठी काल विशेष भोजन समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीला तसंच भोजन समारंभाला आघाडी मधील सर्व पक्षांचे नेते उपस्थित होते

निवडणूक आयोगाला भेटलेल्या शिष्टमंडळामध्ये काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सीताराम येचुरी तेलगु देसम पक्षाचे चंद्राबाबू नायडू यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते

गेल्या पंधरा दिवसांपासून हे आंदोलन सुरू होतं

विद्यासागर राव यांनी या अध्यादेशावर स्वाक्षरी केल्यामुळे या विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशाचा मार्ग आता मोकळा झाला आहे अध्यादेशाला राज्यपालांनी मंजूरी दिल्यानंतर राज्य सरकारनं प्रवेश प्रक्रिया पूर्ववत केल्याची सूचना जारी केली आहे दरम्यान या अध्यादेशाला न्यायालयात आव्हान दिलं जाण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयात कॅव्हिएट दाखल करण्यात आलं आहे

महानिर्मिती कंपनीनं औष्णिक जल पवन आणि सौर अशा सगळ्या प्रकारच्या ऊर्जा प्रकल्पांच्या सहाय्यानं वीजनिर्मिती करून परवा हा उच्चांक गाठला राज्यात वीजेची दररोजची गरज बावीस हजार तीनशे मेगावॅट एवढी असून यातला सर्वात मोठा वाटा महानिर्मितीकडून पुरवला जात आहे उर्वरित वीज खाजगी वीज निर्मिती कंपन्या आणि केंद्र सरकारच्या प्रकल्पातून घेतली जात असल्याची माहिती शासनानं दिली

श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून इस्रोतर्फे हे प्रक्षेपण करण्यात आलं

गेवराई तालुक्यात कोळगाव नजिक तीन वाहनांच्या अपघातात एकाच कुटुंबातल्या दोन जणींचा होरपळून मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे काल दपारी बारा वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात मोटारीनं पेट घेतला

दसरा अपघात काल दपारी बीड परळी मार्गावर झाला वडवणी तालुक्यातल्या कुप्पी फाटा इथं मोटार सायकलला पाठीमागून आलेल्या टमटमने जोराची धडक दिली यात पती पत्नीसह एक चिमुकली ठार झाली

काल द्पारी ही घटना घडली स्फोट झाला त्यावेळी ही दोन मुलं तिथं खेळत होती

त्यातच त्यांचा मृत्यू झाला

तक्रारदाराच्या वडिलांचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र देण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती लोककला केंद्र चालकाला वर्तमानपत्रात बातमी छापून बदनामी करण्याची धमकी देत दोन लाख रूपयांची खंडणी मागणाऱ्या भ्रष्टाचारबंदी नावाच्या साप्ताहिकाच्या पत्रकारासह त्याच्या साथीदाराला काल औरंगाबाद पोलिसांनी अटक केली शरद भीमराव दाभाडे असं या पत्रकाराचं तर विजय रामभाऊ जाधव असं त्याच्या साथीदाराचं नाव आहे औरंगाबाद जवळील कुंभेफळ इथं लोककला केंद्र चालवणाऱ्या बाबासाहेब गोजे यांनी याबाबतची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल केली होती

जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती लागल्यानं ही समस्या निर्माण झाल्याचं ग्रामस्थांनी म्हटलं आहे ग्रामस्थांनी यावर उपाय योजन्याची मागणी तहसीलदारांकडे एका निवेदनाद्वारे केली असल्याचं आमच्या परभणी इथल्या वार्ताहरानं कळवलं आहे

गेल्या वर्षभरात अमेरिका ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड कॅनडा सिंगापूर युरोप कोरिया मलेशिया बहारीन ओमान कतार नेपाळ थायलंडसह सौदी अरेबियातील लोकांनी विठू माऊलीचे दर्शन घेतलं आहे

दिड वर्ष अध्यक्षपद भूषविल्यानंतर दहिफळे यांनी हा राजीनामा दिला आहे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या अठ्ठावीसाव्या प्ण्यतिथी निमित्त काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रतिज्ञा दिली राजभवनातही सामुहिकरित्या दहशतवाद विरोधी प्रतिज्ञा घेण्यात आली

त्यांना पाठिंबा म्हणून काल सर्व आडत व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवत कडेकोट बंद पाळला खरेदीदाराकडे असलेले पैसे जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत उपोषण चालूच राहील अशी भूमिका आडत व्यापाऱ्यांनी घेतली आहे त्यांच्या या उपोषणाचा काल दुसरा दिवस होता